यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर लि उमागे एक रुपयाचा अतिरीक्त कर आकारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे यातून जमा होणारा सुमारे अठराशे कोर्टीचा निधी हरित निधी नावानं गोळा केला जाणार आहे हा निधी पर्यावरण संवर्धन आणि संबंधित कामांसाठी वापरण्याचं सरकारचं नियोजन आहे

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा निर्णय सरकारन घेतला आहे

राज्यातली भूजल पातळी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं प्रस्तावित केला आहे

आता या योजनेचा विस्तार करून राज्यभर ही योजना राबवली जाणार आहे

राज्यातल्या सर्व शाळांना आदर्श शाळा करण्याचा सरकारचा मानस आहे

अण्णाभाऊ साठे महामंडळाद्वारे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली याशिवाय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेशात पदविका पदवी पदव्युत्तर आणि पीएच डी अभ्यासक्रम करता यावेत यासाठी नवीन शिष्यवृत्ती सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्यातल्या दहावी पास यूवक युवतींसाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे

त्यांना सरकारी आणि खासगी उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी विद्यावेतन दिलं जाईल ई कॉमर्स कॉल सेंद्रि पर्याज्ञ हॉस्पिश्लिश्व वित्तीय सेवा क्षेत्र दूरसंचार कापड उद्योग यासारख्या क्षेत्रात या उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे

येत्या आर्थिक वर्षात नंदूरबार इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं सरकारनं ठरवलं आहे त्याच्या पुढच्या आर्थिक वर्षात सातारा अलिबाग आणि अमरावती इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आहे अर्थसंकल्पात महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचं कार्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे याठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी म्हणून महिलांचीच नियुक्ती केली जाणार आहे तसेच महिलांवरच्या अत्याचारांच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना केली जाणार आहे या प्रकरणातल्या ख ियांमध्ये राज्यसरकारची बाजू मांडण्यासाठी महिला वकीलांची नियुक्ती करण्याची घोषणाही पवार यांनी केली किशोर वयातल्या मुलींना सर्व शाळांमधेच माफक दरात सॅनिञी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे

ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी पुण्यात ऑलिम्पिक भवन बांधण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सादर करण्यात आला आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी ऑलिम्पिक भरवण्याचाही सरकारचा विचार आहे राज्याच्या तिर भागातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोतर्फे नवी मुंबईत वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे याशिवाय मुंबईत वडाळ्यात महाराष्ट्र भवन उभारलं जाईल वरळीतल्या डेअरीच्या जागेवर राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय पर्यात केंद्र उभारलं जाणार आहे यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय उभारण्याचाही सरकारचा मानस आहे

याशिवाय मुंबईत वस्तू आणि सेवाकर भवन तसंच राज्य उत्पादन शुल्क भवन उभारण्याचाही प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे हज यात्रेकरूंसाठी मुंब यात हज हाऊस बांधण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी आज सादर केला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं खाजगी क्षेत्रातल्या येस बँकेवर विविध प्रकारचे निर्बंध लागू केले

कोरोना विषाणूच्या सावटाखाली जगभरातल्या बाजारांमधे नकारात्मक वातावरण आहे त्याचाही परिणाम देशातर्गत शेअर बाजारावर झाला आहे टाटा स्टील एसबीआय इंड्सइंड बँक यासह ओएनजीसीच्या समभागांलाही आजच्या व्यवहाराचा फटका बसला